भारताकडून अक्षर पटेलनं पाच रविचंद्रन अश्विननं तीन तर कुलदीप यादवनं दोन गडी बाद केले

या विजयाबरोबरचं चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतानं इंग्लंडशी एक एक अशी बरोबरी केली आहे

व्यंकया नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रपतींनी वसंतच्या आगमनबरोबर देशवासियांसाठी एका ट्वीटद्वारे श्भभचिंतन केले आहे देवी सरस्वती सर्वांना विद्या बुद्धी आनंद आणि शांती प्रदान करो अशी कामना उपराष्ट्रपतींनी केली आहे

या बैठकीमध्ये बोलतांना त्यांनी डू नॉट डिस्टर्ब नोंदणीकृत ग्राहकांना एसएमएस किंवा कॉल करणाऱ्या टेलिमार्केटर किंवा संबंधित टेलिकॉम कंपन्यांना दंड आकारण्याचे आदेश मंत्री प्रसाद यांनी दिले डू नॉट डिस्टर्ब नोंदणीकृत ग्राहकांसाठी असलेले नियम आणि कार्यपद्धतीची पूर्तता करावी आणि कोणतेही उल्लंघन झाल्यास आर्थिक दंड आकारला जावा असे ते म्हणाले

त्यामुळे ही लस जगभर वापरता येणार आहे ऍस्ट्राझेनेका कोरिया प्रजासत्ताक आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे या लसीचं उत्पादन केलं जात आहे कोविडची साथ नियंत्रणात आणण्याबाबत आणखी एक पाऊल प्रढं पडल्याचं संघटनेचे महासंचालक तेद्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी नमूद केलं ज्या देशांत आतापर्यंत लसीकरण सुरू झालेलं नाही तिथं आता आरोग्य सेवकांना आणि जोखीम असलेल्या व्यक्तींना लसीकरण करता येऊ शकेल असं संघटनेच्या औषध विभागाचे सहायक महासंचालक डॉक्टर मारियांगेला सिमाओ यांनी सांगितलं

हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे ते काल पत्रकारांशी बोलत होते

अकोला जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे

मुंबई पुणे दूतगती मार्गावर आज पहाटे मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरने चार वाहनांना धडक दिली ब्रेक निकामी झाल्याने ट्रेलर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रेलर पुढील चार वाहनांवर जाऊन आदळला या अपघातात पाच जण ठार आणि पाच जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ

अपघातातील दोन जखमींना पनवेलला तर तिघांना वाशीच्या रुग्णालयात हलवण्यात आले

जगातलं अशा तऱ्हेचं हे पहिलंच संशोधन केंद्र असेल असंही ते म्हणाले नागपूरच्या कवि कुलगुरू कालिदास संस्क्रत विद्यापीठाची राज्यात चार केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला असून त्यापैकी पहिलं केंद्र रत्नागिरीत सुरू होणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं या केंद्रात सर्व भाषांवर संशोधन केलं जाणार आहे